मोदी यांनी या योजनेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते आगामी काळात ही योजना तीन जिल्ह्यांमधील एक हजारांपेक्षा जास्त खेड्यांमध्ये राबवली जाईल त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवन सुकर होईल असं त्यांनी सांगितलं पाण्याच्या प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन करण्याचा मंत्र आपण अंगीकारला पाहिजे या योजनेतून ते शक्य होईल असा सल्ला पंतप्रधानांनी दिला किसान सुर्योदय योजनेमुळे गुजरातमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे सौर उर्जा योजनांच्या उभारणीत गुजरात देशात आघाडीवर असल्याचं सांगून ते म्हणाले की यातून निर्माण होणारी वीज दिवसा शेतीच्या सिंचनासाठी वापरली जाईल

मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजीच्या बाल हृदयरोग रूग्णालयाचं आणि अहमदाबाद शासकीय रूग्णालयातील एका आरोग्यविषयक मोबाईल ऍपचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं

गिरनार इथल्या रोपवे प्रकल्पाचं उद्वाटनही आज मोदी यांच्या हस्ते झालं

देशात आतापर्यंत तीन कोटी घरं तयार झाली असून दीड कोटी घरं तयार होतील असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केलं

यावेळी दूरदृश्य प्रणालीब्रारे त्याने उपस्थितांशी संवाद साधला खासदार गिरीश बापट विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गो ्हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

सर्वसामान्य माणसाचं स्वतःच्या घराचं स्वप्न या योजनेमुळे पूर्ण झालं आहे ग्रामीण भागामध्ये या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी होत आहेत पण केंद्रीय नियोजन समितीच्या माध्यमातून यावर नक्की मात करून गरिबांना घर मिळवून देऊ असं बापट यांनी सांगितलं

या प्रकल्पांच्या सर्व प्रकल्प अहवालांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे

जयशंकर यांनी आज ट्विटर संदेशात म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर एक अस्थायी सदस्य म्हणून पुढील वर्षी जानेवारीत भारताचा प्रवेश होणार आहे या पार्श्वभूमीवर विकसनशील जगाच्या हितांना भारत पाठिंबा देईल आणि वर्तमान काळातील प्रमुख आव्हानांवर जागतिक मतैक्य सुवृढ करेल असं जयशंकर यांनी सांगितलं यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करणे गरजेचं बनलं आहे याचा त्यांनी पूनरुच्चार केला

दोन कोटी रुपयांपेक्षा कमी कर्ज मंजुरी सीमा आणि थकित रक्कम असलेल्या कर्ज खात्यांना या योजनेसाठी पात्र समजण्यात येईल

दीक्षाभमी कोरोनाच्या पार्धभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा असं आवाहन महाराष्ट्राचे मंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज नागपूर इथं केलं दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन या वर्षी साजरा केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं तथापि या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी राउत यांनी आज नागपूर इथं एका बैठकीत आढावा घेतला

कोची इथल्या दक्षिण नौदल कमांडमध्ये ही तुकडी सज्ज आहे देशातील महिला वैमानिकांची पहिली तुकडी डॉर्नियर विमानांद्वारे गगन भरारी घेण्यासाठी आता सज्ज झाली आहे सत्ताविसाव्या डॅर्नियर विमान प्रशिक्षण अभ्यासक्रमातील सहा वैमानिकांपैकी या तीन वैमानिक आहेत कोची इथल्या आय एन एस गरुडा या तळावर गुरूवारी झालेल्या संचलन सोहोळ्यात या महिला वैमानिकांचा समावेश करण्यात आला दक्षिण नौदल कमांडचे मुख्य अधिकारी रिअर ऍडमिरल एंटनी जॉर्ज यांनी या वैमानिकांना अलंकृत केलं

या महिला अधिकाऱ्यांना सर्वप्रथम भारतीय वायु दलाद्वारे देखील विमान चालवण्याचं मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलं होतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिक्षा यांच्यासह विजयालक्ष्मी साळवी साने पुणे

इंडोतिबेट पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली आयटीबीपी ला अधिककार्यक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं आयटीबीपी सीमा सुरक्षेसह जम्मू काश्मीरमधील दहशतवाद छत्तीसगडमधील नक्षलवादयांच्याविरुद्धही लढत असून परदेशातल्या शांतता मोहीमांमध्येही या दलाचं योगदानलक्षणीय आहे असं रेङ्डी यावेळी म्हणाले

फडणवीस यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती देताना सांगितलं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण सर्व औषधं आणि उपचार घेत असून स्वतः विलगीकरणात आहोत

नडडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची वैशिष्ट्य आणि संस्कृती बदलली आहे आता जातीच्या नावावर मते मागण्याची हिंमत लोक करीत नाहीत तर कामगिरी सांगून मते मागितली जातात असं ठाम प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नङ्डा यांनी केलं आहे ते आज पाटणा इथं एका प्रचारसभेत बोलत होते

राजद बिहारमधील राष्ट्रीय जनता दलानं विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह आणि राज्यसभेचे खासदार मनोज झा यावेळी उपस्थित होते

भारताच्या सांस्कृतिक ऐक्याला बळकटी देणारा हा सण असून तो धर्म आणि असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे हा सण मर्यादा प्रुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनाशी निगडीत असून श्रीराम यांचं जीवन आपणा सर्वांना नैतिकता आणि मर्यादा यांचं पालन करण्याचा संदेश त्यांच्या जीवनातून मिळत असल्याचं ते म्हणाले

नायड उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशातील नागरिकांना महा अष्टमी आणि दुर्गापूजेच्या ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत दुर्गा पूजेच्या पवित्र पर्वावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा माता दुर्गा सगळ्यांना शुभाशीष प्रदान करेल आपण समाजाला कुवृत्तीपासून मुक्त करण्याचा संकल्प करूया देशभरात स्वास्थ्य सुरक्षा आणि आनंद कायम असो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे वैष्णोदेवी शांती समृद्वी आणि मानवतेच्या आरोग्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये नवरात्रात श्री माता वैष्णो देवीच्या पवित्र गुहेत श्री माता वैष्णो देवी मंडळाच्या वतीने शत चंडी महायज्ञेचा आज महानवमीच्या शुभ मुहर्तावर पूर्ण आहतीसमवेत समारोप झाला नवरात्रात पवित्र तीर्थस्थळावर येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मंडळानं मोठी व्यवस्था केली होती

शस्त्र संधी पाकिस्तानी सैन्याकडून आज संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील देगार भागात नियंत्रण रेषेवर पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती सैन्याचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार भारतीय जवान याला चोख प्रत्युत्तर देत आहेत यामध्ये भारताच्याबाजूने कोणत्याही प्रकारे मालमत्ता आणि कोणत्याही जीवितहानी झालेली नाही

आय पी एल इंडियन प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेत सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात दुबई इथं सामना सुरु असून हैद्राबाद संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं